या रूग्णांच्या उपचारासाठी विविध राज्य आणि रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी मोहीम सुरू केली आहे मात्र प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही उपचार पद्धती महाग आहे या परिस्थितीचा गैरफायदा घेत या विषाणूच्या आजारातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार प्लाझ्माचं थेट दान करताना आढळून आले आहेत त्यापूर्वी यातून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि दान करण्यासाठी निरोगी असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे खोटी प्रमाणपत्रं दाखवून लाखो रुपये गरजू रुग्णांकडून घेतले जाऊ शकतात त्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईलच मात्र सर्व संबंधित लोकांनीही या उपचारांबाबत जागरुक रहावं असं आवाहनही गुहमंत्री देशमुख यांनी केलं आहे

या आजारामुळे जिल्ह्यात सतरा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनानं दिली आहे

यात महापालिका हद्दीतल्या सतरा तर ग्रामीण भागातल्या एक्कावन्न जणांचा समावेश आहे आज सापडलेल्या रुग्णांमधे घाटी परिसर आणि इटखेडा भागातले प्रत्येकी तीन रुग्ण आहेत

यात बावीस रुग्ण खामगांव इथले तर मेहकरचे अकरा आणि शेगांवच्या नऊ रुग्णांचा समावेश आहे

यात राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन जवानांचा समावेश असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे

यापैकी शंभर रुग्ण बरे झाले असून अठ्ठ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत

हे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत

त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या लिलावती रुग्णालयातून ही माहिती देण्यात आली आहे अमिताभ आणि अभिषेक यांना गेल्या अकरा तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे या दोघांना किमान सात दिवस रुग्णालयात रहावं लागणार असल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे

त्यांच्याजागी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे